उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही शिवरायांना आदरांजली वाहिली आहे राज्यात शिवजयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं मुंबईत महानगरपालिका आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीनं दादरमधे शिवाजीपार्क इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली राज्यात शिवजयंतीनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांच आणि उपक्रमांचा आयोजन केलं आहे तत्कालीन स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे राज्यभरातून आलेल्या शेकडो शिवभक्तांनी आज शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं सकाळपासूनच संपूर्ण रायगड शिवगीतांनी पोवाड्यांनी तसंच जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी दणाणून गेला होता आज पहाटे शिवरायांना अभिषेक कऱण्यात आला तसंच महापूजा आणि आरती सोहळा संपन्न झाला त्यानंतर राजदरबार ते सिध्देश्वर मंदिरापर्यंत पालखी काढण्यात आली नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकचव्हाण यांनी शिवप्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली नांदेड शहरात रन फॉर छत्रपती शिवाजी महाराज मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचं उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झालं अलिबागमध्ये नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्यासह विविध पक्षीय नेत्यांनी शिवरायांच्या पुतळ्यालापुष्पहार घालून अभिवादन केलं लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं वाशी इथल्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला साताऱ्यातही शिवजयंतीचा उत्साह आहे सातारा शहरातला ऐतिहासिक राजवाडा सजवण्यात आला असून सायंकाळी शाही मिरवणूक निघणार आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध शिवाजी चौकात असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पूर्णाकृती पुतळ्याला महापौर निरोप आजरेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शिवजयंतीच औचित्य साधून कोल्हापुर जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं आणि काँप्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पुढाकारातून सेफ सिटी मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहरात सीसीटीवी कॅमेरा बसवण्याचं काम सुरु झालं परभणीत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महापौर अनिता सोनकांबळे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी अभिवादन केलं अहमदनगर जिल्ह्यात राहुरी फॅक्टरी इथल्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यावर पॅरामोटर च्या साहाय्यानं हवेतून पुष्पवृष्टी करून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब दूस यांनी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवजयंती साजरी केली शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्साह मध्यरात्री सांगली मध्ये पाहायला मिळाला विशेष म्हणजे या शिवजन्म सोहळ्याला मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली

सनई चौघड्यांचे मंजूळ स्वर तूतारींच्या गगनभेदी गर्जना ढोल ताशांचा निनाद भगव्या पताका छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर शिवजन्मोत्सव आज उत्साहात साजरा झाला गोरगरिबांच्या मनात हे माझे सरकार आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन वचनबद्ध आहे असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

या वप्तवेगाचा वारसा जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असंही ते म्हणाले शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदी अभावी प्रलंबित राहता कामा नये याची दक्षता घेतली जात आहे असं अजित पवार यांनी सांगितलं

फत्तेशिकस्त हा मराठी चित्रपट भारतीय लष्कराच्या संग्रहालयात ठेवला जाणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ही माहिती दिली आहे